आपल्या तीन दिवसांच्या बँकॉक दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विविध शिखर परिषदांमधसिहभाग नोंदवला आणि विविध दशीच्या नस्यिांबरोबर द्विपक्षीय चर्चा क्रली आरसप्रिध्ये सहभागी न होण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाची अनेक नेत्यांनी प्रशंसा केली आहे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी या धाडसी निर्णयाबद्दल प्रधानमंत्र्यांचे अभिनंदन केलं आहे हा करार देशाचे आर्थिक हित आणि राष्ट्रीय प्राधान्य विरोधी होता असं ते म्हणाले देशाचे हित जपणाऱ्यांचा हा विजय असल्याचं काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलं आहे प्रादेशिक सर्वंकष आर्थिक भागीदारीत सहभागी न होण्याचा भारताचा निर्णय प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांचं कणखर नेतृत्व आणि कुठल्याही परिस्थितीत राष्ट्रहिताचं रक्षण करण्याचा दुर्दम्य निर्धार अधोरेखित करतो असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे या निर्णयामुळे देशातले शेतकरी सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग दुध आणि उत्पादन क्षेत्र पोलाद आणि रासायनिक उद्योगांना मदत मिळेल असं त्यांनी ट्विटरवरच्या संदेशात म्हटलं आहे आर्थिक मंदी बरोजगारी शर्तीवरचं संक आणि प्रस्तावित आरसप अर्थात प्रादश्रिक सर्वकष आर्थिक भागिदारी कराराबाबत चर्चा करण्यासाठी विरोधी पक्षनस्विंनी काल नवी दिल्ली ध्वें बैठक घस्त्रीी काँग्रस्त्रिमिमुलाम नवी आझाद आणि अहमद प क्वि राष्ट्रीय जनता दलाचमिनोज झा लोकतांत्रिक जनता दलाचशिरद यादव द्रमुकचशी आर बालू शियादी नस्त्रिया बैठकीला उपस्थित होत विष्टीजगारी चरमसिमधि पोचली असून स्थूल राष्ट्रीय उत्पादनातली घाचिंताजनक आहाअसं आझाद यांनी बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना सांगितलं

लोकांचा जीव महत्वाचा असून विषारी वायू प्रदूषणामुळे त्यांना वाऱ्यावर सोडणं योग्य नाही असं न्यायालयानं म्हटलं आहे

या परिसरात कुणीही कचरा जळताना आढळलं तर त्यांना पाच हजार रुपये दंड आकारण्यात येईल असंही न्यायालयाच्या आदेशात म्हटलं आहे संबंधित अधिकाऱ्यांनी आरोप प्रत्यारोपात सहभागी न होता या परिस्थितीचा सामना करण्यासाठी एकत्रितपणे कारवाई करावी असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे महाराष्ट्रात नव्या सरकारच्या स्थापनेत शिवसेना कसलीही आडकाठी निर्माण करत नाही असं शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे राऊत यांनी शिवसेना नेते रामदास कदम यांच्यासह काल मुंबईत राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली या भेटीनंतर ते बातमीदारांशी बोलत होते ही सदिच्छा भेट होती मात्र यावेळी राज्यातल्या राजकीय परिस्थितीवरही चर्चा झाली असं राऊत यांनी सांगितलं राज्यात नवं सरकार लवकरात लवकर स्थापन व्हावं असंच शिवसन्नीही मत आहा असं ते म्हणाले त्याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी नवी दिल्लीत भाजपा अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली महाराष्ट्रात लवकरात लवकर नवं सरकार स्थापन होईल असा विश्वास त्यांनी बातमीदारांशी बोलताना व्यक्त केला अवकाळी पावसामुळक्किका बसलखा शस्क्रि यांसाठी केंद्राकडून जास्तीत जास्त अर्थसहाय्य मिळावं अशी मागणी फडनवीस यांनी कली

सी ओ अर्थात शांघाय सहकार्य संघ ज्ञा भारतासाठी विशद्व महत्त्वाची असून संक बस्त दधीना मदत करण्याची भूमिका भारतानं नह्यी घस्तिती आहा असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हा

सी ओच्या नागरी भूकंप शोध आणि बचाव कार्यक्रमाच्या उद्दा जे सत्रात बोलत होत डेक्षिण आशियाई दक्षीमध डिळणवळण हवामानाचा अंदाज त्रियादींमध स्रिधारणा व्हावी यासाठी भारतानं भू स्थिर उपग्रह सोडला आह असं त्यांनी सांगितलं आपत्तींमुळ होणारं नुकसान कमी करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज शहा यांनी व्यक्त कली

सिवन यांनी म्हटल आहे ते काल तामिळनाडूत बातमीदारांशी बोलत होते अरबी समुद्रात घोंघावत असलेलं महा चक्रीवादळ वायव्य दिशेकडे सरकलं असून गुरुवारपर्यंत दीव आणि पोरबंदर दरम्यान गुजरात किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे

जागतिक हवामान बदलासंदर्भातल्या पॅरिस करारातून बाहेर पडत असल्याचं अमेरिकेनं संयुक्त राष्ट्राला औपचारिकपणे अधिसूचित केलं आहे या कराराअंतर्गत अमेरिकेवर अन्यायकारक आर्थिक बोजा लादण्यात आला असं सांगत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पीओ यांनी या करारातुन अमेरिका बाहेर पडत असल्याची घोषणा केली या अधिसूचनेमुळे अमेरिकेची या करारातून बाहेर पडण्याची एका वर्षांची प्रक्रिया सुरु झाली असून ही प्रक्रिया पुढच्या वर्षी अमेरिकेत होणाऱ्या निवडणुकीनंतर संपेल

किशन रेड्डी यांची भेट घेतली जम्मू कश्मीरमधले सरपंच जम्मू कश्मीर प्रोप्रेसिव्ह पीपल्स फ्रंट पहाडी युथ असोसिएशन यांच्यासह अनंतनाग बारामुला आणि कुलगाममधल्या पंचायत समित्यांच्या प्रतिनिधींचा या शिष्टमंडळात समावेश होता चीनमधकुझौ बें सुरू होणाऱ्या खुल्या बॅडमिंजे स्पर्धेत आज भारताच्या पी व्ही सिंधू आणि सायना नव्हबालचक्रिमनड्रिणार आहेत सहावी मानांकित पी व्ही सिंधूचा सामना जर्मनीच्या वोन्न क्रीबरोबर तर सायना नहेबालचा सामना चीनच्या काई यान यान हिच्याशी होईल